संसदेत आज सलग चौथ्या दिवशी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित झालं लोकसभेत आज कामकाज सुरू होताच विरोधकांनी विविध मुद्यांवर गदारोळ करण्यास सुरुवात केली तेलगू देसम पक्ष आणि वाय एस आर काँग्रेसच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा आणि निधी देण्याची मागणी केली तर अखिल भारतीय अण्णा द्रमुक मुनेत्र कळघम एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांनी कावेरी पाणीवाटप प्रश्नी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याची मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली काँग्रेस तृणमूल काँग्रेससह अन्य पक्षांनी बँकिंग क्षेत्रात अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला या सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या आसनासमोर हौद्यात उतरून फलक झळकावले

त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्यांवर गदारोळ करत सरकारविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे सभापती व्यंकय्या नायड्र यांनी राज्यसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित केलं

प्रित्झकर प्रस्कार हा वास्तरचना शास्त्रातला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो आपल्या कामातून वास्तूरचना शास्त्राला नवी व्याख्या देत पूर्वीय संस्कृतीला अनुरूप वास्तू उभारल्याबद्दल दोशी यांची या प्रस्कारासाठी निवड करण्यात आली आहे महिलांच्या क्षमतेचा गौरव केवळ महिला दिनी न होता रोजच व्हायला हवा असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आकाशवणीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या महिलांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची आणि समाज बदलण्याची शक्ती असते प्रुषांनी स्त्रियांना समजून घेण्याची संवेदनशीलता दाखवायला हवी असंही त्यांनी म्हटलं आहे एन डी पी पी चे नेते नेफ्यू रियो यांनी आज नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपाल पी

आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली एन डी पी पी भाजपा आणि पीपल्स डेमोक्रेटिक अलायन्सच्या आघाडीनं नागालँडमध्ये सरकार स्थापन केलं आहे

आज त्याला मुंबईच्या टाडा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे

पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी नीरव मोदी विरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं नवा गुन्हा दाखल केला आहे

यासंबंधी बँकेनं चार मार्चला दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

या कार्यक्रमाचं उद्घाटन महिला आणि बाल कल्याण सभापती कुसुम लोहकरे यांच्या हस्ते झालं महिला आणि बाल विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ अंगणवाडी परसबाग योजना माझी कन्या भाग्यश्री अशा विविध योजनांची यावेळी माहिती देण्यात आली राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात अस्मिता सॅनिटरी नॅपकीन योजनेचा श्रभारंभ आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे दपारी दोन वाजता भानुदास चव्हाण सभाग़हात हा कार्यक्रम होणार आहे